रस्ते महामार्ग आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन

य्वकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं वक्तव्य

करण्यात येणार येणाऱ्या काळात नागपूर हे देशाचं दळणवळण आणि प्रवासी केंद्रस्थान होणार असल्याचं प्रतिपादन केद्रीय रस्स्ते महामार्ग आणि परिवाहन मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आज नागपूर इथं भारतीय व्यवस्थापन संस्थेच्या भूमिपूजन समांरभात मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंदशेखर बावनक्ळे यांच्या उपस्थित कार्यक्रम झाला त्यावेळी ते बोलत होते

नागपूरच्या या रिंग रोडवर दोन्ही बाज्ला लॉजिस्टीक पार्क मोठ्या प्रमाणावर होणार आहे आणि त्याच बरोबर इंटरनॅशनल कार्गो हब इंटरनॅशनल पॅसेंजर हब या दोन्ही गोष्टी अतिशय महत्वाच्या होत्या आणि त्याच बरोबर खापरीच्या पलिकडे एक मोठं लॉजिस्टीक हब करण्याचा देखील विचार आहे

यावेळी बोलतांना फडणवीस म्हणाले की नागपूर हे झीरो माईल्सच ठिकाण असल्यानं ईथून मालवाहतूक करणं सहज शक्य असल्यानं येणाऱ्या काळात नागपूर हे दळणवळणा बरोबरच शिक्षणाच सुध्दा केद्र होणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले

या अंतर्गत अत्याध्निक स्विधा असलेली ग्रंथालय शैक्षणिक संक्ल प्रशासकीय भवन विद्यार्थ्याचे वस्तीग़ह खेळाचं संक्ल आणि प्राध्यापकांच्या आवास यांचा समावेश आहे

अयोध्येतल्या रामजन्मभूमी बाबरी मशीद जमीन वादाप्रकरणी मध्यस्थाची नेमणूक करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं आज राखून ठेवला सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखाली पाच न्यायमूर्तींच्या पीठासमोर ही सुनावणी झाली हा फक्त जमिनीचा विवाद नसून लाखो लोकांची आस्था आणि भावना या विषयाशी निगडित असल्याचं मत सर्वोच्च न्यायालयातर्फे आज झालेल्या स्नावणी दरम्यान व्यक्त करण्यात आलं कित्येक दशकांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकरणात एक सर्वमान्य तोडगा निघावा जेणे करून दोन्ही बाजूंमधली दरी दूर होईल यासाठी मध्यस्थ नेमण्याच्या शक्यतेवर दोन्ही बाजूंची मतं न्यायालयानं विचारली आहे

स्थानिक राजवाडा पॅलेस इथं गितांजली चौक ते गांधीसागर तलाव पर्यंत डी पी

यावेळी उद्घाटक म्हणून देवेंद्र फडणवीस आणि प्रमुख अतिथींच्या स्थानी पालकमंत्री चंद्रशेखर बावनक्ळे महापौर नंदा जिचकार उपस्थित होते राफेल सौद्या प्रकरणाची पुनरिक्षण याचिका फेटाळून लावण्याची मागणी सरकारनं केली सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पीठानं राफेल लढाऊ विमानं खरेदी प्रकरणामध्ये सराकरला क्लीन चीट दिली त्याविरोधातील पूनरिक्षण याचिकेवर आज स्नावणी केली माजी अर्थमंत्री यषवंत सिन्हा माजी पत्रकार आणि नेता अरूण शौरी आणि कार्यकर्ते वकील प्रशांत भूषण यांनी ही याचिका दाखल केली होती राफेल संदर्भात काही महत्वाची तथ्य लपवून ठेवण्यात आली होती असा दावा करीत भूषण यांनी काही नवीन प्रावे सादर केले त्यावर महाधिवक्ता वेण् गोपाल यांनी त्यावर आक्षेप घेत संरक्षण मंत्रालयातून काही कागदपत्रं चोरीला गेल्याचं आणि त्यासंबंधी तपास सुरू असल्याचं सांगितलं त्यामुळं अशा प्राव्यावर अवलंबून राह शकत नसल्यामुळं याचिका निकाली काढण्याची न्यायलयाला विनंती केली यावर्षीच्या लोकसभा निवडणूकांमध्ये अनेक नाविन्यपूर्ण बार्बीचा समावेश असणार असून माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयानं या नवीन बाबींचा अंगीकार करून स्वच्छ निर्भय म्क्त आणि पारदर्शी वातावरणात निवडणूका पार पाडण्यात सक्रीय भूमिका बजावावी असं आवाहन अतिरिक्त म्ख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी आज मुंबई इथं केलं माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीनं आयोजित राज्यातील सर्व जिल्हा माहिती अधिकाऱ्यांच्या निवडणूकविषयक कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी शिंदे बोलत होते जिल्हा माहिती अधिकारी हे माध्यम प्रमाणीकरण आणि सनियंत्रण समितीचा महत्त्वाचा घटक असून या समितीमार्फत उमेदवारांच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर देण्यात येणाऱ्या जाहिराती प्रमाणित करणे वृत्तपत्रातून प्रसिद्ध होणाऱ्या निवडणूकविषयक वृत्ताची कात्रणे काढून आयोगाबाबत टिकाटिपण्णी असल्यास त्याबाबत खूलासा प्राप्त करून प्रसिद्धीची व्यवस्था करणे आदी कामे करावी लागतात

प्रत्येक निवडण्कीतील प्रभावी कामाची परंपरा माहिती आणि जनसंपर्क विभाग याप्ढेही चालू ठेवील असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला

स्वच्छ शहरांच्या यादीत मध्यप्रदेशातल्या इंदूर शहरानं सर्वप्रथम क्रमांक पटकावला इंदूर ला सलग तिसऱ्या वर्षी हा प्रस्कार मिळाला आहे

शहर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसेकर यांनी हा प्रस्कार स्वीकारला अहमदाबाद भोपाळ उज्जैन या शहरांनाही विविध गटात प्रथम प्रस्कार देऊन गौरवण्यात आलं या प्रस्कारातून प्रेरणा घेऊन इतर शहरं ही स्वच्छता सर्वेक्षणात नवे परिमाण प्रस्थापित करतील असा विश्वास राष्ट्रपतींनी व्यक्त केला

दरवर्षी वर्षातून दोन वेळेस पोलीओची विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येते या मोहिमेसाठी राज्यभर जनजागृती मोहीम हाती घेण्यात यावी असे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी यंत्रणेला दिले आहे दरम्यान पोलिओ लसीकरण मोहिमेसंदर्भात आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ प्रदिप व्यास यांच्या अध्यक्षतेखाली राज्य कृती दलाची आज आढावा बैठक झाली यावेळी मोहिमेसंदर्भात विविध विभागांनी करावयाच्या कार्यवाहीबाबत मार्गदर्शन करण्यात आले महाराष्ट्र राज्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या सक्षमीकरणासाठी सरकारनं स्रू केलेल्या अटल महापणन विकास अभियानात कृषी पूरक व्यवसाय उभारण्यात लातूर विभाग आघाडीवर आहे अभियानाच्या मुल्यमापन आणि संनियंत्रण विभागामार्फत राज्यातील सहकारी संस्थांच्या कृषी प्रक व्यवसायांची जिल्हानिहाय माहिती घेण्यात आली त्यानंतर सहकार मंत्री सुभाष देशम्ख यांनी ही माहिती दिली या मोहिमेमध्ये कमी ग्रंतवणूकीतून अधिकाधिक नफा देणारे व्यवसाय सुरू करण्यासाठी विभागांमार्फत सहकारी संस्थांची क्षमता बांधणी करण्यात आली आहे

राजीव गांधी राष्ट्रीय बौद्वीक संपत्ती प्राधिकरण आणि रेडी ट्र इनोव्हेट यांच्या संय्क्त विद्यमानं आशियातल्या प्रथम नवकल्पना दालनाचं उद्घाटन आठ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा औचित्य साधून करण्यात येणार आहे

नव कल्पनांना विविध व्यवसाय आणि कंपन्या यांच्याशी जोडणे आणि त्यांना व्यावसायिक मूल्य प्राप्त व्हावं म्हणून प्रयत्न करणे हे या दालनाचे उद्दीष्ट असणार आहे ज्या नवं कल्पनांबद्दल पेटेंट घेतलं आहे किंवा पेटेंट मिळण्यासाठी अर्ज केला आहे अशाच नवं कल्पनांचा या दालनात समावेश करण्यात येईल

विदयार्थी तसंच नवं कल्पना जनकांनी मोठ्या प्रमाणात या दालनाचा उपयोग करण्याचं आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आलं आहे निरोगी माता आपल्या निरोगी बालकांच्या माध्यमातून एका सशक्त समाज आणि संपन्न देशाची पायाभरणी करतात म्हणून प्रत्येक माता आणि बाळ निरोगी आणि सुदृढ असणे ही आजच्या काळाची गरज आहे असे प्रतिपादन अमरावती जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी राजश्री कौलखेडे यांनी केलं भारत सरकारच्या फिल्ड आउटरिच ब्यूरो अमरावती आणि क्रांती फाउंडेशनच्या वतीनं नवसारी इथल्या श्रीप्ष्प सभागृहात आयोजित मुलगी वाचवा मुलगी शिकवा महाअभियानाच्या जनजाग़ती पर महिला मेळाव्याच्या कार्यक्रमाप्रस्ंगी प्रमूख पाहण म्हणून बोलत होत्या

या निवडणूकीत आयोगानं नवनवीन पद्धती अंमलात आणल्या आहेत तसंच माहिती तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त उपयोग निवडणूक प्रक्रियेत करण्यात येत आहे तरी निवडणूक काळात कार्त्यव्यावर असलेल्या प्रत्येक अधिकारी आणि कर्मचारी यांनी समर्पण वृत्तीनं काम करावं

आज मृंबई इथं वार्ताहरांशी चर्चा करतांना पाटील यांनी द्रष्काळग्रस्त भागात दोन हजार सहाशे पेक्षा अधिक टँकरच्या माध्यमातून पिण्याचं पाणी उपलब्ध करुन दिलं जात असल्याचं सांगितलं द्ष्काळग्रस्त तालूक्यातल्या शेतकऱ्यांकडून कर्जची वसूली थांबवण्यात आली असल्याचं पाटील यांनी स्पष्ट केलं